राफेल खरेदीबाबतचा तपशील जाहीर करायचा की नाही याचा निर्णय घ्यायला हवा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज स्पष्ट केलं केंद्रसरकारकडून अॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी युक्तीवाद सुरु केला याप्रकरणी भारतीय वायू सेनेच्या एखाद्या अधिका याकडूनही सहकार्याची अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली वायूसेनेच्या आवश्यकतांवर विचार सुरु असून संरक्षण खात्याच्या अधिका याकडून नाही तर राफेल विमानाबाबत वायूसेनेच्याच अधिका याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल असं न्यायालयानं म्हटलं गोपनियतेच्या कारणास्तव राफेलच्या किंमती जाहीर केल्या नाहीत असं केलं तर शत्रू देशांना याचा फायदा होऊ शकतो असं एटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी युक्तीवादावेळी सांगितलं यामुळेच संसदेतही याबाबत तपशील जाहीर केलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

घाऊक किंमतेवर आधारित चलन फुगवट्याचा दर सप्टेंबर महिन्यात पाच पूर्णांक तेरा तर गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात तीन पूर्णांक अडुसष्ठ शतांश टक्के इतका नोंदवण्यात आला होता सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे चालनफुगवट्याच्या दरात वाढ झाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या भेटीच्या निर्णयाचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वागत केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आज ठाणे कल्याण आणि भिवंडी या भागातल्या पक्ष तयारीचा आढावा घेतला त्यानंतर ते ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते उद्दव ठाकरे या महिन्याच्या अखेरीला अयोध्येला जाणार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले सर्व पक्ष एकत्र राहावेत यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच प्रयत्नशील असतो असं दानवे यांनी सांगितलं नागपूर जालना औरंगाबाद आणि इतर लोकसभा मतदारसंघात पक्षाचं काम समाधानकारक असल्याचं ते यावेळी म्हणाले औरंगाबाद इथल्या चिकलठाणा विमानतळावर काल रात्री दिल्लीहन आलेल्या दोन तस्कारांना अटक करुन त्यांच्याकडून अंदाजे एक कोटी रूपयांची सोन्याची बिस्कीटं उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली दिल्लीहून आलेल्या एअर इंडीयाच्या विमानात सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार संशयित दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोन्याची बिस्कीटे आढळली लातूर जिल्ह्यातल्या जळकोट इथले रोहित उत्तम शिंगाडे या जवानाचा काल कर्तव्य बजावतांना मृत्यू झाला जम्मू कश्मीरमधे सियाचिन ग्लेसियर इथं टेकडीवरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला दरम्यान बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथले जवान विजयकुमार ढगे यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सखिदलानं त्यांना मानवंदना दिली दिवाळी संपवून पंजाब इथं कर्तव्यावर परतत असतांना त्यांना ह्वदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालं होतं

ल स्मृती सन्मान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना तर पु ल जीवनगौरव पुरस्कार संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे

ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदाच्या पुलोत्सव कार्यक्रमात संगीत कला तसंच साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांचा गौरव केला जाणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ लेखक डॉ जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि द फडणीस यांचाही या कार्यक्रमात विशेष सन्मान केला जाणार आहे

बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे या योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन आणि साहीत्य मिळाल्यानं शेतक यांना आपलं उत्पन्न वाढवता आलं आहे ऐकूया खामगाव तालुक्यातले लाभार्थी संतोष विड्ठल महारखेडे यांची प्रतिक्रिया

जखमी शेतकऱ्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत मुंबईत अंधेरी इथं विरा देसाई मार्गावर काल रात्री एका निवासी इमारतीला आग लागली त्यात दोनजणांचा मृत्यू झाला

अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तास प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली